नौशप्त भागातही आज सकाळी साडखिकारापासून पाकिस्तानकडून विनाकारण गोळीबार सुरु असल्याचं संरक्षण दल प्रवक्त्यानं सांगितलं भारतीय सैन्यही त्याचं चोख प्रत्युत्तर दक्षिअसून अद्याप भारताच्या बाजूनं जीवितहानी झालली नाही

पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलानं प्रत्युत्तरादाखल कलिली हल्ला हा लष्करी हल्ला नसून क्ळळ मिळालख्खा माहितीच्या आधार केलिसी दहशतवाद विरोधी कृती होती असं संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सांगितलं

आसाम यधील धुब्री जिल्ह्यातील भारत बांगलादश सीमारक्षे जेम्यान बोल्ड क्यू आयशी प्रकल्पाचं उद्वाज आज केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ताझालं

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या कर्ना कात कलबुर्गी आणि तमिळनाडूत कांचीपुरम् इथं भ दण्णर आहस तिथं ता शिविध विकासकामांचं उद्घात्र करतील

आज दुपारी संपन्न झालख्वा सांगता सोहळ्यात उत्तरप्रदर्शक्रमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होत विविध आखाड्यांतल्या साधुंचा योगी यांनी यावछी गौरव कला